हिमाचल प्रदेशच्या रोहतांगमध्ये अटल बोगद्याचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते या बोगद्याच्या कामाचा प्रारंभ झाला होता पण त्यांचं सरकार गेल्यानंतर हा प्रकल्प विस्मृतीत गेला होता असं त्यांनी यावेळी सांगितलं

सामरिक दृष्ट्या महत्त्वाचे असलेले असे डझनावारी प्रकल्प दर्लक्षले गेले असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमुद केलं आपल्यासाठी देशाची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची असल्याचा त्यांनी पुरुच्चार केला अटल बोगदा हा जगातला हा सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे

या बोगद्यामुळे मनालीला लाहौल स्पीति खोऱ्यासोबत जोडण्यात आलं आहे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर हिमवुष्टी झाल्यावर जवळपास सहा महिने या दोन विभागांचा एकमेकांशी संपर्क राहत नसे

भारतीय आयर्विज्ञान संशोधन परिषदेन ही माहिती दिली आहे

स्वच्छता अणि पिण्याच्या पाण्याची सुविधा यासाठी उत्कृष्ट कार्य करणारे राज्ये जिल्हे ग्रामपंचायती यांना काल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं स्वच्छ भारत पुरस्कार देण्यात आले

ते काल स्वच्छता अभियानाला सहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित एका वेबिनारमध्ये बोलत होते

त्या एक्क्याऐंशी वर्षांच्या होत्या विद्यार्थीदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पृष्पा भावेंचा संपर्क होता संयुक्त महाराष्ट्र आंदोलन गोवामुक्ती आंदोलन अशा अनेक सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता मुंबईतल्या रूईया महाविद्यालयात त्यांनी मराठी विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम पाहिलं होतं पुष्पा भावे यांच्या पश्चात पती आनंद भावे आहेत

यावेळी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेन्द्र भागवत यांनी विधानभवन परिसरात असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास अर्पण करुन अभिवादन केले